प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला काल त्यांनी देशातल्या नागरिकांना उद्देशून भाषण केलं कोरोनासारखं मोठं संकट येऊनही भारत निराश झाला नाही डगमगला नाही तर सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी या संकटाशी देशानं सामना केला संकटातून नव्या संधी शोधल्या या कठीण काळातही कष्ट करून अन्न धान्य पिकवणारा आपला अन्नदाता शेतकरी देशाच्या संरक्षणासाठी प्रतिकूल वातावरणात सीमेवर कर्तव्य बजावणारे आपले जवान आणि जागतिक साथीनं थैमान घातलेलं असताना आपले जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचवणारे कोविड योद्धे वैज्ञानिक या सर्वांचा देश नेहेमीच ऋणी राहील असं ते म्हणाले देशातल्या वैद्यानिकांनी अत्यंत कमी कालावधीत कोरोनावरील लसीचं संशोधन करून आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे टाकलं इतकंच नाही तर इतर अनेक देशांनाही लस आणि अन्य वैद्यकीय मदत दिली असं कोविंद म्हणाले कोरोना प्रतिबंधक लस सर्वांनी घ्या असं आवाहनही त्यांनी केलं

नवी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या दिमाखदार मुख्य संचलन सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद सलामी स्वीकारणार आहेत कोरोना संकटामुळे यंदाचा प्रजासत्ताक दिन दर वर्षीपेक्षा वेगळा असणार आहे कोविड संबंधी सर्व नियमांचं पालन करून यंदाचं संचलन होणार आहे संचलनाचा मार्गही दर वर्षीच्या तुलनेत कमी करण्यात आला आहे यंदा हे संचलन विजय चौकातूनच होणार आहे मात्र त्याची सांगता लाल किल्ल्याऐवजी नॅशनल स्टेडीयमवरच होणार आहे महाराष्ट्राचा संत परंपरेवर आधारित चित्ररथ यंदा राजपथावरील संचलनात सहभागी होणार आहे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आज सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून आकाशवाणीवरून केलं जाणार आहे

तर कोरोना महाराष्ट्र हे बातमीपत्र आज प्रसारित होणार नाही पद्म प्रर्कार प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं काल पद्म प्रस्कारांची घोषणा केली जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे शिल्पकार सुदर्शन साहू आणि इस्लामिक विचारवंत मौलाना वाहिद्दिन खान यांच्यासह सात जणांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला आहे

बालसूब्रमण्यम यांनाही मरणोत्तर हा सन्मान घोषित झाला आहे दहा जण पद्मभूषण पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्यासह महाराष्ट्रातून रजनीकांत देविदास श्रॉफ यांना या पुरस्कार जाहीर झाला आहे

यात सिंधुताई सपकाळ गिरीश प्रभुणे नामदेव कांबळे परशु्राम गंगावणे आणि जसवंतीबेन जमनादास पोपट या महाराष्ट्रातल्या पाच जणांचा समावेश आहे

गलवान खोऱ्यात गेल्या वर्षी झालेल्या संघर्षात वीरमरण आलेले बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर बी संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र सन्मान जाहीर झाला आहे पंतप्रधान बाल प्रस्कार केवळ स्वतःसाठी काम न करता देशाचा प्रतिमा उंचावण्यासाठी काम करा हे काम प्रशंसनीय तर ठरेलच पण विनम्रतेनं केलेल्या या कामात आणखीही अनेक लोक सहभागी होतील असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुलांना दिला पंतप्रधानांनी काल राष्ट्रीय बाल प्रस्कार विजेत्यांशी द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते कोरोना साथीच्या काळातही मुलांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचं मोदी यांनी कौतुक केलं

महाराष्ट्रातल्या पाच जणांचा पुरस्कार विजेत्या बालकांमध्ये समावेश आहे

मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कामेश्वर या चौदा वर्षीय बहादूर मुलाने आपल्या जीवाची पर्वा न करता नदीत बुडणाऱ्या दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला होता

तर अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ सुखविंदर सिंग सहाय्यक पोलीस आय्क्त निवृत्ती कदम अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रभात क्मार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे या पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदकाचा सन्मान मिळाला आहे तर उत्तम गावडे संतोष मंचेकर बबन खंदारे या कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती सुधारात्मक सेवा पदक मिळालं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदक विजेत्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच अभिनंदन केलं आहे या पुरस्कारार्थीमध्ये पुण्याचे पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांचाही समावेश आहे शिसवे यांना उत्कृष्ट सेवेसाठीचं पोलीस पदक जाहीर झालं आहे महाराष्ट्राला एक अग्निशमन सेवा शौर्यपदक तर तीन अग्निसुरक्षा सेवा शौर्य पदकही जाहीर झालं आहे

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त काल नवी दिल्ली इथं झालेल्या एका कार्यक्रमात द्रदृश्य प्रणालीद्वारे ते बोलत होते मतदान दिवस राज्यातही काल मतदार दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला या निमित्तानं अलिबाग शहरात प्रभात फेरी काढण्यात आली होती तर गडचिरोली जिल्ह्यात नवमतदारांसह उत्कृष्ट काम करणाऱ्या निवडणूक विभागातल्या काही कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला लातूर जिल्ह्यात नवमतदारांना ओळख पत्र वाटप आणि यानिमित्तानं आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव तसंच उत्कृष्ट काम केलेले अधिकारी कर्मचा यांचा सत्कार करण्यात आला कोरोना महाराष्ट्र राज्यात नव्यानं सापडणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या कालही दोन हजारांच्या आत होती

शरद पवार केंद्र सरकारनं कोणत्याही चर्चेशिवाय घाईघाईनं नवे कृषी कायदे मंजूर करून घेतले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे नव्या कृषी कायद्यांना विरोध आणि या कायद्यांविरोधात नवीदिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातल्या शेतकऱ्यांनी काढलेला मोर्चा काल मुंबईतल्या आझाद मैदानात दाखल झाला या मोर्चाला शरद पवार यांनी संबोधित केलं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात शेकापचे जयंत पाटील समाजवादी पार्टीचे नेते अब्र आझमी डाव्या पक्षांचे नेते अशोक ढवळे निवृत्त न्यायमूर्ती बी

कोळसे पाटील खासदार कुमार केतकर सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासह अनेक सामाजिक राजकीय नेते या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते यानंतर मोर्चासाठी जमलेल्या शेतकऱ्यांनी राजभवनावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला मात्र मेट्रो चित्रपटगृहाच्या बाहेरच्या चौकात पोलिसांनी मोर्चा अडवला दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काल गोवा विधानसभेच्या प्रथम सत्राला संबोधित करणार असल्यानं ते शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटू शकणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलेलं होतं असं राजभवनानं निवेदन जारी करून स्पष्ट केलं आहे फडणवीस मुंबईतल्या या किसान मोर्चाला राज्यातल्या शेतकऱ्यांचे समर्थन नसून काही पक्ष लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ते काल नागपुरात बातमीदारांशी बोलत होते

त्यांनी आता दिल्ली आणि मुंबईतल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणं हा द्र्टप्पीपणा आहे अशी टीका त्यांनी केली

संपूर्ण राज्यात हवामान कोरडं कोरडं आहे आणि ते तूर्तास कोरडंच राहील गुरूवारी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं रविवारी वर्तवला होता पण कालच्या सुधारित अंदाजानुसार तिथेही आता पावसाची शक्यता नाही